लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली या गदारोळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास प्कारला मात्र गोंधळ वाढत गेल्यानं कामकाज एक तासासाठी स्थगित केलं होतं राज्यसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी इंधनाच्या वाढत्या किंमतीसंदर्भात स्थगन प्रस्ताव दिला जो नाकारण्यात आला त्यामुळे विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरु केली सदस्य हा मुद्दा विधायक कार्यांच्या चर्चेदरम्यान उपस्थित करु शकतात असं सभापतींनी सांगितलं मात्र तरीही गदारोळ सुरु राहील्यानं राज्यसभेचं कामकाजही एक तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं

काही केंद्रांवर महिलांच्याच हातून लस देण्यात आली

संस्थेच्या संस्थापक सचिव आणि महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापक डॉ माधुरी जोशी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्राच्या प्राध्यापक डॉ स्वाती शिरडकर आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांना संस्थेचे उपाध्यक्ष अभियंता सुधीर बोंडेकर यांच्या हस्ते वुमन्स एम्पॉवरमेंट पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आल

संघटनेच्या शिष्टमंडळानं या संदर्भातलं एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना काल सादर केलं

प्ढील काही दिवस हा उपक्रम विविध ग्रामपंचायतीमध्ये सुरु राहील या तंटे निवारण मोहिमेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून सामोपचाराने आपले तंटे मिटवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे

अयोग्य नियोजन आणि कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा बोजा यामुळे अडचणीत हा कारखाना अडचणीत आला आहे

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एक मार्चपासून सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी घातली असताना जिल्ह्यातल्या काही विक्रेत्यांकडून या नियमाच उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं विभागानं ही कारवाई केली